अजित डोवाल भारत चीन सीमेवरच्या सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी रविवारी द्रध्वनीवरून चर्चा केली दोन्ही देशांमध्ये तणावरहित संबंध ठेवायचे असतील तर सीमा भागात शांतता आणि सौहार्द राखणं आवश्यक असून त्यासाठी दोन्ही देशांच्या नेत्यांचं परस्पर सहमतीनं मार्गदर्शन घेण्यावर या दोन्ही विशेष प्रतिनिधींचं एकमत झालं दोन्ही देशांमधल्या मतभेदांचं रुपांतर वादात होऊ देता कामा नये यावरही या दोन्ही प्रतिनिधींनी सहमती दर्शवली सीमा क्षेत्रातील वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेऊन सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर उभय पक्षांनी सहमती दर्शवली दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर करायलाच हवा सीमा भागातील शांतता भंग होऊ शकेल अशी कोणतीही घटना टाळायला हवी अस मत दोन्ही देशांच्या या विशेष प्रतिनिधींनी व्यक्त केलं सीमा भागात शांतता निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू ठेवावी तसंच दोन्ही विशेष प्रतिनिधीनीही चर्चा सुरू ठेवण्याबाबत यावेळी एकमत झालं चीन दरम्यान चीननं लडाखमधील गलवान खोऱ्याच्या काही भागातून सैन्य मागं घ्यायला सुरुवात केल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांमध्ये लोकप्रिय असल्याचंही त्यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत नमूद केलं पूर्व लडाख मधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या चीनच्या वर्तनाची अमेरिकालही चिंता वाटत आहे चीन विविध प्रकारच्या आक्षेपार्ह कृत्यांमध्ये सहभागी असल्याचं दिसून येत आहे असंही ते या मुलाखतीत म्हणाले

चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी संशोधन संस्था वैद्यकीय महाविद्यालयं चाचणी प्रयोगशाळा विविध मंत्रालयं हवाई तसंच टपाल सेवेचीदेखील मदत घेण्यात आली आहे

भारतीय वैद्यक संशोधन परिषद अधिकाधिक प्रयोगशाळांना मान्यता देऊन चाचणी क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे

आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत श्रींगला यांनी इन्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस् च्या सदस्यांना दूरदूश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ही माहिती दिली देशामध्ये कोविड रुग्णांची संख्या जास्त असली तरी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आणि मृत्यू दर कमी राखण्यात भारतानं इतर अनेक देशांच्या तूलनेत चांगली कामगिरी केली असल्याचं त्यांनी नमूद केलं

महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांना सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा याआधीचा नियम आता रद्द करण्यात आला आहे

या शिवाय नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांकडून दंडवसुलीही केली जाणार आहे

सदानंद गौडा यांनी दिली आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत गौडा यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते

विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला घेण्यात येतील अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगानं दिली आहे विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घ्यायला केंद्रीय गृह मंत्रालयानं काल परवानगी दिली त्यानंतर यू जी सी नं ही माहिती दिली आहे या परीक्षांच आयोजन करताना विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यू जी सी च्या शैक्षणिक वेळापत्रकाचं आणि कोरोना संसर्ग रोखण्याबाबत आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश गृह मंत्रालयानं दिले आहेत

या परिस्थितीत अशा उद्योगांची तरलता टिकून रहावी आणि उद्योगवाढीसाठी चालना मिळावी या हेतूनं हा कारार करण्यात आला आहे

महामार्ग मंत्रालय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशभरातील माहामार्गांच्या कार्यक्षमतेचं मुल्यांकन आणि क्रमवारीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती महामार्ग मंत्रालयानं पत्रकाद्वारे दिली आहे आवश्यकता असेल त्याठिकाणी महामार्गामध्ये सुधारणा करण जेणेकरुन कार्यक्षमतेत वाढ होईल महामार्गंचं संरक्षण तसंच गुणवत्तेचं मुल्यांकन आणि प्रवाशांसाठी सर्वोत्तम सेवा देण्याच्या उद्देशानं हे परिक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भारताची भौगोलिक स्थिती लक्षांत घेऊन जागतिक स्तरावरील मापदंडांचा वापर करुन हे मुल्यांकन करण्यात येणार आहे काशी प्रसाद दरवर्षी श्रावण महिन्यात वाराणसीच्या प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते मात्र यंदा कोरोनाच्या साथीम्ळे काल पहिला श्रावण सोमवार असूनही मंदिरात भाविकांची संख्या अगदीच त्रळक होती दरम्यान टपालखात्याच्या वतीनं श्रावण महिन्यानिमित्त राबवण्यात येत असलेल्या घरपोहोच प्रसाद उपक्रमाला मात्र भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे

काश्मीर चकमक जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातल्या गुसू भागात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली या ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल नमस्कार